निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना कर्जासाठी पत हमी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या मराठा आरक्षणासबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे तसच मराठा आरक्षणाबावत आतापर्यंत घेण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन त्यांची कडक अंमलबजावणी करणे आठ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरून महाविद्यालयात प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी रिकाम्या असणाऱ्या शासकीय इमारती ताब्यात घेणे आदी निर्णय यावेळी घेण्यात आले

केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली

मुख्यमंत्री समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांनी संपादित केलेल्या छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार या ग्रंथाचे प्रकाशन काल सह्याद्री अतिथीगृहात करताना मुख्यमंत्री बोलत होते सध्या धगधगत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाविषयी ते म्हणाले की आक्रोशातुन नव्हे तर कायदेशीर प्रक्रियेतूनच आरक्षण मिळेल कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण मिळावं अशी सरकारची भूमिका आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळी पहिल्याच वर्षी महाराष्ट्रातील पहिला विधान सभेतील कायदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कोणी केला असेल तर तो आमच्या सरकारने केला या राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला गठीत करून राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे संपूर्ण प्रकरण पाठवले आम्ही देखील राज्य मागासवर आयोगाला ही विनंती केली कि आयोगाने लवकरात लवकर अहवाल दिला पाहिजे आणि हा अहवाल आल्यानंतर आपल्याला विधानसभेचे अधिवेशन बोलावून आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो निश्चितपणे निकाली काढता येईल मराठा आंदोलन मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गृह विभागाची बैठक घेऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते केसरकर यांनी काल उपद्रवग्रस्त चाकण भागाचा दौरा केला

तो आम्हाला चांगला उपयोगी पडतो आहे

या कार्यक्रमात जनतेनं सहभागी व्हावं असं पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केल आहे

या लसीचा वापर करून नव्या मुंबईत व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

ऑगस्ट महिन्यातही हे अभियान राबवलं जाणार आहे

जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवणारी विषमज्वरावरची ही जगातली पहिलीच संयुग्मित लस आहे ही भारतातच तयार झाली आहे स्वप्ना हरळकर आकाशवाणी बातम्यांसाठी नवी मुंबई

निवडणूक सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडण्कीसाठी आज मतदान होत आहे

निळवंडे धरण अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले असून या धरणातून बंद जलवाहिनीद्वारे शेतीला पाणीप्रवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवावा अशी सूचना केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे माजी मंत्री मध्यकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं गडकरी यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या बैठकीत गडकरी यांनी ही सूचना केली भूजल विकास नियम भूजलाचा अनिर्बंध उपसा आणि वापर रोखण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं स्वतंत्र भूजल विकास आणि व्यवस्थापन नियम तयार केले असुन त्यावर येत्या महिन्याभरात हरकती आणि सूचना मागवण्यात आल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत दिली या नियमानुसार आता राज्यातील सर्व विहिरी आणि विंधन विहिरींची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नवीन विहिरींच्या खोलीकरणासाठी तसंच खोदण्यासाठीही परवानगीची गरज लागणार आहे

नियमित पदोन्नतीसह इतर मुद्द्यांवरून देशभर कार्यक्रम विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं असल्याची माहिती संघटनेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून वर्मिंगहॅम इथं पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात होत आहे भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामना सुरु होणार आहे हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उद्या सकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा तर मराठवाड्यात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे